कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईच्या नियमांचं पालन करत उद्यापासून राज्यातले काही औद्योगिक तसंच व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी काल ही माहिती दिली तीन मे पर्यंत असलेल्या या टाळेबंदी दरम्यान रेल्वे लोकल सेवा बंद राहतील तसंच सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक सण साजरे करता येणार नाहीत असं पवार यांनी या वेळी सांगितलं टाळेबंदी कठोरपणे पाळली जाईल पण त्याच वेळी कोरोना विषाणू संबंधी नियमांचं पालन करत अत्यावश्यक सेवा विनाखंड सुरू रहाव्यात क्रषी संबंधी उपक्रम वेळेवर सुरू व्हावेत तसंच अर्थव्यवस्थेला गती मिळावी हे पाहिलं जाईल असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सरकार या काळात तूर कापूस हरभरा खरेदी करेल तसंच द्ध मत्स्योत्पादनं आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मनरेगाची कामं सुरू करायलाही परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं कृषी आणि संबंधित उपक्रमांवर कोणतेही निर्बंध टाकण्यात आले नसून योग्य खबरदारी घेण्याच्या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही पवार यांनी यावेळी दिली

सैयदना बुरहानी ट्रस्टच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून एडल वाइज कंपनीतर्फे पन्नास लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे

विठ्ठलसाई कारखान्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संबंधीची घोषणा केली ते म्हणाले या बांधकाम कामगारांना की जे मंडळाकडे नोंदीत आहेत आणि सक्रीय आहेत अशा सर्व कामगारांना प्रत्येकी दोन हजार रूपये एवढे अर्थसहाय्य थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात डीबीटी पध्दतीने जमा करण्याच्या संदर्भाने निर्णय घेतला आहे

महाराष्ट्र इमारत बांधकाम आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला आदेश देण्यात आलेले आहेत

मात्र वृत्तपत्रांचं घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत यासंबंधीचं परिपत्रक काल जारी करण्यात आलं

देशातील अशाप्रकारे करण्यात आलेली ही दुसरी प्रसुती आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी या संबंधी अधिक माहिती दिली ते म्हणाले कोविड पॉझिटिव्ह डिक्लेअर झाल्यानंतर नऊ महिने पण पूर्ण होत आले होते तिचे गर्भावती अवस्थेचे आणि तिला आम्ही नॉमर्ल करण्याचा जो आमचा प्रयत्न होता तो अयशस्वी ठरला

आणि आज तिचं सिझर अँड सेक्शन करून मूलीला जन्म दिला

बाळ आणि बाळांतीण दोघही सुखरूप आहेत

आणि सगळं व्यवस्थित आहे

जेणे करून आम्ही तपासणी करून घेणार की तिला कोरोनाची लागण आहे किंवा नाही ही महिला चार दिवसांपूर्वी मुंबईहून रुग्णवाहिकेतून प्रसुतीसाठी औरंगाबाद शहरातल्या बायजीपुरा भागात आली होती

काल या मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली या आजरातून बर्या झालेल्या एन फोर इथल्या महिलेची ही नात आहे

या आठ जणांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे

या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता गेल्या तेरा तारखेला या महिलेला खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सोळा एप्रिल रोजी या महिलेला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं औरंगाबादमधे या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे

यातील दोन रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

पुणे मुंबई औरंगाबाद इथून येणाऱ्या इसमाची माहिती नातेवाईक किंवा इतर लोकांनी लपवून ठेवली तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

धानुरी बलसुर उमरगा इथल्या या रुग्णांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला असून त्यांचा विलगीकरण कालावधी संपला आहे या तिघांची आणखी एक चाचणी होणार असून याचा अहवाल नकारात्मक आल्यास ते रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्याचं स्पष्ट होईल असं उस्मानाबादचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडित पुरी यांनी म्हटलं आहे जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी इथं खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका मज़्राच्या पत्नीचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल गुजरात इथं सकारात्मक आला होता मागील आठवड्यातच सदर महिला जालन्याहून गुजरातला गेली होती

या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेचं महापौरांनी अभिनंदन केलं आहे

या सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर काल पोलिसांनी या नागरिकांना अटक केली

नांदेडच्या डॉ

या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत

राहुल पाटील यांनी दिली परभणी जिल्ह्यात भूईमुग पिकासाठी पाण्याची गरज खूप असल्याचं पाटील यांनी जायकवाडी धरणाचे अधिक्षक अभियंता आणि प्रशासक शि ना भोलभट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी सोडणार असल्याचं सांगितलं तिसऱ्या पाणी पाळीमुळे जवळपास सोळा हजार हेक्टरमध्ये सिंचन होईल या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या डाव्या कालव्यावरच्या लाभधारकांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल

देशभर लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम प्रार्थना आदींवर निर्बंध घातले आहेत त्यानुषगानं कोणत्याही धार्मिक कारणासाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयानं सूचना दिल्या आहेत त्यानुसार राज्यातल्या सर्व मुस्लिम बांधवांना राज्य सरकारनं हे आवाहन केलं आहे

मोसंबी बाजारपेठेत नेण्यासाठी वाहन उपलब्ध नाहीत खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नसल्यामुळे मोसंबी बागेतच खराब होत आहेत राज्य शासनानं अशा मोसंबी बागांची पाहणी करून पंचनामे करावेत फळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान द्यावं अशी मागणी या भागाचे नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे लातूर इथं गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या फिरण्यावर आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे दोन दिवसांपासून मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे

या भागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळला नसल्यानं जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथं गोरोबा काका समाधी उत्सव यंदा टाळेबंदीमुळे प्रथमच रद्द करण्यात आला आहे

सामजिक अंतराचे नियम पाळून हे बैठक घेण्यात आली

शिवसेनेच्या वतीनं शहरातल्या प्रत्येक वार्डात गरजूंना मोफत भाजीपाला वाटप करण्यात येत आहे

नांदेडच्या हुजुर साहिब रेल्वे स्थानकावर दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी काल पन्नास सफाई कर्मचारी रेल्वे हमाल यांना अन्नधान्याच्या पाकीटांचं वाटप केलं नांदेड विभागातले अधिकारी आणि कर्मचार्यांनी जमवलेल्या निधीतून हे अन्नधान्य वाटप करण्यात आलं

देशमुख यांनी काल अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंध आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला

दरम्यान ग्रहमंत्री एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून काल ते शहरात दाखल झाले काल त्यांनी सुभेदारी विश्रामग़हात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडून कोरना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आज ग्रहमंत्री विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेणार आहेत दुपारनंतर ते बुलडाण्याकडे रवाना होतील

लातूर इथं मास्क न वापरता फिरणाऱ्यांना दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे कर्मचारी गावपातळीवर कर्तव्य बजावत असताना त्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाणीचे प्रकार घडत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गादगे यांनी केलं आहे जिल्ह्यात दररोज आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्या पार्श्वभूमीवर गादगे यांनी हे आवाहन केलं

जिल्ह्यातल्या सर्व बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण जन धन योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांची गाव निहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे तात्काळ सादर करावी आणि जिल्हा अग्रणी बँकेने ही यादी एकत्र करून टपाल कार्यालयाकडे जमा करावी असं या आदेशात म्हटलं आहे औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

सध्या जिल्हाबंदी असूनही डॉ

जालना जिल्ह्यात बदनापूर इथं पोलिसांनी डॉ गीते यांना अटक केली महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्यापावणेसात लाख रुपये आणि चारचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी परिसरात काल जोरदार गारांचा पाऊस झाला या पावसानं सावरी औराद दरम्यानचा ओढा खळाळून वाहत आहे

औसा तालुक्यातल्या किल्लारी इथंही गारांचा पाऊसम झाला उमरगा तालुक्यातल्या गुगळगाव इथं वीज कोसळून एक गाय दगावली नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या चिटमोगरा या गावात काल मेघगर्जनेसह मुसळधार गारांचा पाऊस पडला उस्मानाबाद शहरात काल रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तुळजापूर तालुक्यातल्या बिजनवाडी इथंही काल अवकाळी पाऊस झाला याठिकाणी उन्मळलेल्या झाडाखाली दबून चार शेळ्या दगावल्या या पावसामुळे ठिकठिकाणच्या पिकांचं फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे

यात ब्रलडाणा जिल्ह्यातल्या पातुर्डा इथले जवान चंद्रकांत भाकरे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आलं